प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषेतून वैद्यकीय शिक्षण देणारं एक महाविद्यालय स्थापन करण्याचं आपलं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आसाममध्ये उत्तम रस्ते आणि आर्थिक प्रगतीसाठी आसोम माला कार्यक्रमाचा आरंभ

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे जागतिक पटलावर उदयास येत असलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

उत्तराखंडमध्ये हिमनदी प्रकोपानंतर बचाव कार्य युद्धपातळीवर

चेन्नई क्रिकेट कसोटीत भारताची पहिल्या डावात बिकट स्थिती पंतप्रधान प्रादेशिक भाषेत शालेय शिक्षण देणाऱ्या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेतून वैद्यकीय शिक्षण देणारं किमान एक एक महाविद्यालय स्थापन करण्याचं आपलं स्वप्न असल्याचं पंतप्रधान प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज आसाममध्ये शोणितपूरमधील ढेकियाजुली इथं आसोम माला कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जनतेला संबोधित करत होते आसाममध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून रस्ते संपर्क वाढवणं आणि राज्याची आर्थिक प्रगती सुनिश्वित करणं हे आसोम माला या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे

ते आज कर्नाटकातील बंगळूरू इथ राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करत होते कोरोना संकट काळात या विद्यापीठानं दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली एक व्यक्ती संकटात असेल तर इतर व्यक्तीही सुरक्षित राहू शकत नाहीत हा धडा या जागतिक संकटानं अवघ्या विश्वाला शिकवला या काळात विश्वबंधुत्वाची शिकवण मिळाल्याचं राष्ट्रपती म्हणाले रोगांच्या नियंत्रणासाठी निदान आणि उपचार अशा सर्वच आरोग्य सुविधांमध्ये मोठे बदल होत आहेत त्यामुळे आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी सर्वच संबंधित घटकांचं सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा आणि कर्नाटकचे आरोग्य शिक्षण मंत्री डॉ

सुधाकर या कार्यक्रमाला उपस्थित होते

कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका आणि इंग्लंड पाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे

महाराष्ट्रात पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सभागृहात या मोहिमेचा शुभारंभ आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला भारतात इतर देशांपेक्षा कोरोनाचा जोर कमी झाला आहे परंतु कोरोना लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत

आज या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी जावडेकरांनी पहिल्या चित्ररथाला हिरवा कंदील दाखवला यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई संचालक भूपेंद्र कांथोला संचालक प्रकाश मकदुम आदी उपस्थित होते

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास रस्ते परिवहन संरक्षणापासून ते भारताला अर्थशत्ती बनवण्याचा एक सुदृढ पायादेखील तयार करण्यात आला आहे हा सर्वांचा अर्थसंकल्प आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं

त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भाई पटेल परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी आणि महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेबर लटपटे उपस्थित होते पदासाठी नाही तर कामाच्या आनंदासाठी काम करण्याची शिकवण मला अभाविपचा कार्यकर्ता असताना मिळाली असं सांगताना जावडेकर यांनी अभाविपसोबत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल गिरीश प्रभुणे यांचा जावडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

उत्तराखंडमधल्या चमोली इथं आज सकाळी भूस्खलन झाल्यानं धौलीगंगा नदीला अचानक पूर आला या पुरामुळे तपोवन परिसरातल्या रैणी गावाजवळच्या ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं आहे याशिवाय नदीपात्राजवळच्या गावांमधल्या घरांचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे

राज्य सरकार योग्य ती पावलं उचलत आहे तसंच सध्या पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे

सध्या पुराचं पाणी श्रीनगर धरणात स्थिरावलं असल्यानं धोका कमी झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं जोशीमठ परिसरात बचाव पथक पाठवली असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं हरिद्वारहून प्रभावित क्षेत्राकडे धाव घेतली आहे हवाई दलानही बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवली आहेत

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला शक्य ते सर्व सहकार्य केल जात आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं ते आज महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका कार्यक्रमावेळी बोलत होते हवाई दलाला सज्ज राहण्याचा इशाराही दिला असल्याचं ते म्हणाले

व्यंकैय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे आपण सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

उत्तराखंडमध्ये बचाव आणि मदतकार्य वेगानं सुरू असून आपण सातत्यानं गृहमंत्री मुख्यामंत्री आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी संपर्कात आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे प्रभावित क्षेत्रात आवश्यक ती सर्व मदत पोहोचवण्याचं कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पश्चिम बंगाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल कांग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकार वर टीका केली आहे

आय सी कप आईस हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्रास रेड संघानं क्लब चिकतान संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावलं आहे यावेळी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या आईस हॉकी स्पर्धेत शेकर चिकतान संघानं वाखा मूलबेख संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं

क्रिकेट चेन्नई क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी भारताची पहिल्या डावात बिकट स्थिती झाली आहे